कायदा सुव्यवस्था बळकट होण्याबरोबरच राज्यातल्या तरुणांना रोजगारासाठी आणि जनतेची सेवा करण्यासाठी ही मोठी संधी उपलब्ध होईल असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं

याबरोबरच राज्यात राज्यात कृषि महोत्सव योजना राबवायला मान्यता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना संपूर्ण राज्यात राबवायचा निर्णय अंबड इथं जिल्हा आणि तालुका न्यायालय स्थापना तसंच पदं निर्मिती असे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले केंद्रानं कांदा निर्यातबंदी तातडीनं मागे घ्यावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे महाराष्ट्रातल्या कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी आहे त्यामुळे इथल्या शेतक याला चांगला भाव मिळतो निर्यातबंदीच्या निर्णयामुळे मात्र इथला शेतकरी कष्टी झाला आहे असं पत्र फडनवीस यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना लिहिलं आहे कांदा निर्यात बंदी रद्द होईपर्यंत काँप्रेसचं आंदोलन सुरुच राहिल असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे राज्यभरात कांदा निर्यात बंदी विरोधात सुरु असलेल्या काँग्रेसच्या आंदोलनाला व्यापक प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी आज मुंबईत सांगितलं कांद्यावरील निर्यात बंदी उठली पाहिजे असं मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ नाशिकमधे सलग दुस या दिवशी आंदोलनं सुरु आहेत काँप्रेसनं आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शन केलं कांदा निर्यातबंदी म्हणजे मुक्त बाजार पेठेच्या निर्णयाबाबत केंद्रसरकारचं घूमजाव आहे असा आरोप रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केला आहे याविरोधात उद्यापासून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला धुळे जिल्ह्यात शिवसेनं कृषी उत्पन्न बाजार समिती समोर शेतकऱ्यांसह आंदोलन केलं केंद्रानं त्वरीत कांदा निर्यात उठवावी अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली कांदा निर्यात बंदीचं धोरण तातडीनं माग घ्यावं यासाठी काँप्रेसनं तसंच आज परभणी शहरात आंदोलन केलं स्वाभिमानी शेतक यांच्या कार्यकर्त्यांनीही आज परभणी इथं कांदा निर्यात बंदी धोरणाचा निषेध करत आंदोलन केलं

आपलं सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून ई पंचायत क्षेत्रात राज्यानं दरवर्षी भरीव कामगिरी केली आहे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातल्या सर्व संरचंप उपसंरपंच पदाधिकारी तसंच इतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीनं हा प्रस्कार स्वीकारला

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रशासनातल्या सर्व घटकांनी प्रयत्नशील रहावं असं आवाहन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे त्यांनी आज परभणीत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा आढावा घेतला पारंपरिक पर्यायासोबतच विविध तंत्रज्ञानाचा अवलंब करुन शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचेल यासाठी सर्वांगिण काम करावं अशी सूचना त्यांनी यावेळी केली

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय पोषण अभियानाचा भाग म्हणून क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो अहमदनगर आणि पत्र सूचना कार्यालय मुंबई तसंच महिला आणि बालविकास विभाग संयूक्त विद्यमानं आज एका वेबीनारचं आयोजन केलं होतं त्यावेळी त्या बोलत होत्या सुदृढ बाळासाठी पोषण आहार या विषयावरील अंगणवाडी सेविकांसाठी आयोजित वेबिनारमध्ये संजय कदम वैशाली कुकडे सोपान ढाकणे योगेश जोशी या अधिका यांनी मार्गदर्शन केलं धुळे जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीनं कालपासून पोषण अभियान सप्ताह राबवण्यात येत आहे या सप्ताहाच्या अनुषंगानं जिल्ह्यातल्या अंगणवाडीनिहाय सर्व कुपोषित बालकांची तपासणी करुन त्यांच्या पालकांचं समुपदेशन केलं जाईल असं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सांगितलं गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे प्रलंबित प्रस्ताव दाखल करण्यासाठी मोहीम हाती घ्यावी असे निर्देश कृषी मंत्री दादा भुसे यांनी विमा कंपन्यांना दिले आहेत मंत्र्यालयात आज त्यांनी शेतकरी अपघात विमा योजनेचा आढावा घेतला यावेळी कृषी विभागातल्या सचिवांसह विमा कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित होते या योजनेत ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यासाठी विभागानं कार्यवाही करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असं ते म्हणाले सोयाबीन बियाणं साठवणूक आणि जपणूकीतून शेतकऱ्यांच्या आत्मनिर्भरतेसाठी उस्मानाबाद जिल्ह्यात शेतीशाळा आयोजित केली होती

मुंबईतल्या टपाल कार्यालय कर्मचारी वसाहतींची दुरुस्ती आणि कार्यालयाच्या विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी करणारं निवेदन खासदार गजानन कीर्तिकर यांनी केंद्रीय टपाल सचिव प्रदिप्ता कुमार बीसोई यांना काल नवी दिल्ली इथं दिलं

राज्य पुरातत्वशास्त्र विभागानं उस्मानाबाद जिल्ह्यातल्या धाराशीवच्या सात लेण्यांमधे जिर्णोद्वार सुरू केला आहे शहरापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर बालाघाट डोंगरातील सहाव्या शतकातल्या या लेण्यांचं पावसामुळे नुकसान झाल्यामुळे हे काम सुरू करण्यात आलं असून लेणीच्या छताला आधार देण्यासाठी बारा स्तंभ बांधण्यात येत असल्याची माहिती सहायक संचालक अजित खंदारे यांनी दिली आहे मराठा आरक्षणसंबंधीच्या लढ्याचे नेतृत्व खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी करावे अशी विनंती खासदार राहुल शेवाळे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे नवी दिल्ली इथं शेवाळे यांनी आज संभाजीराजे यांची भेट घेऊन याप्रश्री महाराष्ट्रातील सर्व खासदारांची बैठक बोलवण्याची विनंती करणारं निवेदन दिलं मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर तातडीने विधी मंडळाचे अधिवेशन बोलवावे आणि त्यासाठी आमदारांनी तशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करावी यासाठी नाशिक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज नाशिक शहरातील तीन आमदारांच्या घरासमोर निदर्शने करून त्यांना निवेदन देण्यात आले भाजपाच्या आमदार सीमा हिरे अह्व राह्ल ढिकले आणि देवयानी फरांदे यांना निवेदन देण्यात आले परभणी इथंही आज मराठी क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी याच मुद्दयावर आक्रमक भूमिका घेत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी केली

गेल्या सात दिवसांची आकडेवारी लक्षात घेता रुग्ण बरे होण्याच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी काल एका बैठकीत ही माहिती दिली

आज कोरोनामुळे चौघाचा मृत्यू झाला आहे

कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर ऑनलाईन वर्गात सहभागी होऊ न शकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यात रस्त्यांवर तसंच सार्वजनिक ठिकाणच्या भिंतींवर गणिताची समिकरणं रंगवण्यात आली आहेत जिल्हा परिषदेनं विशेष गणित अभियांनांतर्गत ही मोहीम राबवल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांनी दिली आहे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कोरोनावर मात करुन आज आपल्या कार्यालयात रुजू झाले

पालघर जिल्ह्यात महानगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायत ग्राम पंचायत स्तरावर माझे कुटुंब माझी जबाबदारी ही योजना राबवण्यात येत असून जनतेकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी दिली मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यात आजही पावसानं हजेरी लावली आहे उस्मानाबाद जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव कहाकर बुद्दक परिसरात आज दुपारी विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे परभणी शहरासह जिल्ह्यात आज दुपारी तासभर जोरदार पाऊस झाला नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद तालुक्यात बन्नाळी परिसरात मुसळधार पावसामुळे शेती पाण्याखाली तर काही ठिकाणी शेतजमीन खरडून वाहून गेली आहे त्यामुळे सोयाबीन ज्वारी मिर्ची तसंच फळबागांच मोठ नुकसान झालं आहे जालना जिल्ह्यात जालना बदनापूर आणि अंबड तालुक्यात काल सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे कुंडलिका आणि द्धना या नद्यांना मोठा पूर आला आहे

बीड जिल्ह्यात धरणाच्या क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यानं नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे जिल्ह्यातले मोठे प्रकल्प तसंच मध्यम परंतु बीड शहरास पाणी पुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प हे शंभर टक्के भरले आहेत